आज दुपारी पावणेएक ते पाणेदोनच्या दरम्यान ही प्रक्रिया केली जाईल अशी माहिती उत्रोनं दिली आहे ऑर्बिटरपासून वेगळा झाल्यानंतर लँडर विक्रिम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणं सुरुच ठेवत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरु ठेवेल चांद्रयान दोनचा चंद्राभोवतीचा आवर्ती मार्ग सुकर करण्यासाठी चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत अधिक जवळ पोहोचवण्याची पाचवी आणि अखेरची प्रक्रीया उत्रोनं काल संध्याकाळी यशस्वीपणे पार पाडली होती

ते काल सोलापूर ॐ महाजनादेश यात्रेच्या दुस या टप्प्याच्या समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांवर कठोर शब्दात टिका केली जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर पहिल्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत या निवडणुकीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं जम्मू कश्मीरचा वेगळा दर्जा काढून घेतल्यामुळे पश्चिम पाकिस्तानी विस्थापित या शब्दाला अस्त्वत्वच उरलेलं नाही असं मत भाजपाचे ऱाष्ट्रीय उपाध्यक्ष आणि जम्मू कश्मीरचे प्रभारी अविनाश राय खन्ना यांनी व्यक्त केलं आहे जम्मूमधल्या स्वंख मोन्ह क्वें पश्चिम पाकिस्तानी विस्थापितांच्या मेळाव्याला खन्ना संबोधित करत होते

पाकिस्तानात असलेले कुलभूषण जाधव आणि भारतीय उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांची आज भेट होत आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्काची संधी देण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव होता तो भारतानं स्वीकारल्यानंतर ही भेट होत असून भेटीसाठी मोकळं आणि मुक्त वातावरण पाकिस्तान निर्माण करून देईल अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे

जमीनीच्या वाळवंटीकरणाच्या धोक्यावर मात करण्यासाठी कॉप फोरटिंन परिषद आजपासून ग्रेटर नोयडा धे सुरु होत आहे येत्या तेरा तारखेपर्यंत चालणा या या परीषदेत प्रामुख्यानं जमीनीची होणारी धूप आणि वाळवंटीकरण या विषयावर चर्चा होणार आहे केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याआधीच यासंदर्भात भारताची भुमिका आणि हाती घेतलेल्या उपाय योजनावर स्पष्टीकरण दिलं आहे या समस्येवर मात करण्यासाठी भारत पुढाकार घेईल आणि जगाचं प्रतिनिधीत्व करेल असं जावडेकर यांनी सांगितलं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी ज्येष्ठ वकील राजीव धवन यांच्या अवमान याचिकेवर उद्या सुनावणी घेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं ही अवमान याचिका सुनावणीसाठी घेत असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यांच्या खंडपीठानं धवन यांच्या वतीनं खटला लढवत असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितलं या खटल्यात राजीव धवन हे मुस्लीम पक्षकारांची बाजु मांडत आहेत

बांग्लादेशमधे चटगाटजवळील कुटूबडिया बेट कें दररोज पन्नास दशलक्ष प्रमाण घनफूट एलएनजी टर्मिनल उभारण्यासाठी पेट्रो बंगालवरोवर सामंजस्य करारही करण्यात आला आहे असं रिलायन्स पॉवरने एका निवेदनात म्हटलं आहे

रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी नव्या कायद्यात वाहतूक नियम अधिक कडक करण्यात आले असून दंडाच्या रक्कमेतही भरघोस वाढ केली आहे

महाराष्ट्रसह देशा परदेशात उत्साहात साज या होणा या गणेशोत्सवाला आज गणपती बाप्पाच्या आगमनासह प्रारंभ होत आहे बाप्पाच्या आगमनाची आतुरता त्याच्या स्वागताची लगबग आणि त्याच्या सेवेचा आंनद लहानथोरामधे ओसाडून वाहत आहे मुंबईत गेल्या काही दिवसांपासूनच मोठ्या गणेशमुर्तींच्या आगमनामुळे वातावरण भारावलेलं असून कालपासूनच घरगुती गणेशमुर्तींचे घराघरात आगमन सुरू झालं आहे मुंबईसह कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून दोन दिवसांच्या सलग सुट्टयांमधे मुंबईहुन गावी पोहचलेल्या चाकरमान्यांमुळे गावागावात उत्साह संचारला आहे मुंबईतही प्रतिष्ठेच्या गणपती दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा रावल्याचं चित्र आहे केंद्रीय गृहमंत्री अभित शहा यांनी आज सिद्दी विनायकाचं दर्शन घेतलं पुण्यातही मानच्या कसबा आणि त्रिर मंडळाच्या गणपती मिरवणूकीला पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात सुरुवात झाली आहे सर्वत्र गोव्यातही ही गणेशउत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं आमच्या पणजीच्या वार्ताहारांनं कळवलं आहे गोव्यातून परदेशात गेल्या नागरिकांनीही मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावनानं गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे तामिळनाडूत त्रिची धिल्या गणेश मंदिरातही गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे या मंदिरावर केलेली रोषणाई भक्तांसाठी पर्वणी ठरत आहे दरम्यान गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्वभूमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

या बर्वक्रीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तर जपानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जपानचे संरक्षणमंत्री ताकेशी विया करत आहेत संरक्षम क्षेत्रात दोन्ही देशांमधला समन्वय वाढता राहिला आहे त्यामुळेच या बस्क्रीत संरक्षण क्षेत्रातल्या भागिदारीसंदर्भात काही विशिष्ट प्रस्तावांवर या बस्कीत चर्चा होऊ शकते अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे

ओडिशामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा िशारा दिला आहे ओडिशामधे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे कमी दाबामुळे नबरंगपूर मलकनगिरी कोरापुट रायगड कलहांडी गजपती गजम कंधमाल पुरी आणि मयूरभंज जिल्ह्याच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भुवनेधर ब्रिल्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे दाऊदी बोहरा समुदायाच्या सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनला काल श्रीलंकेची राजधानी कोलंबो धिं सुरुवात झाली दहा दिवस चालणाऱ्या या संमेलनात दाऊदी बोहरा समुदायाचे वीस हजारांहून अधिक सदस्य सहभागी झाले आहेत हे संमेलन दरवर्षी जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होत असतं